बांगलादेश भूतान भारत म्यानमार नेपाळ श्रीलंका आणि थायलंड या सात सदस्य देशांचे नेते आज काठमांडू जाहीरनामा स्वीकारतील बिम्स्टेक देशांना परस्परांशी जोडणा या बिम्स्टेक ग्रीड िरकनेक्शनच्या स्थापनेसंदर्भातल्या एका करारावर सदस्य देश सह्या करतील या शिखर परिषदेची फलनिष्पत्ती म्हणून बिम्स्टेक संघटनेला भक्कम संस्थात्मक पाया उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे असं परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितलं या परिषदेच्या पार्श्वभूमीवर थायलंड म्यानमार आणि भूतान या देशांच्या नेत्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत आज संध्याकाळी नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांच्याशीही मोदी चर्चा करणार आहेत

काल मुंबईमध्ये नौवहन मंत्रालय बंदर अधिकारी आणि कामगार संघटना यांच्यात हा करार झाला

कापड उद्योगाला चालना देण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे यामुळे कापूस लागवड पीक वाढ पुरवठा आणि प्रक्रिया याकडे लक्ष देणं सोपं होईल

एडिटची गरज नसलेल्या पगारदार व्यक्ती उद्योजक आणि व्यावसायिकांना आयकर विवरणपत्र भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे जीएसटी भरणा आणि परताव्याच्या आधारे तपशील उघड होण्याच्या भीतीनं यंदा अनेक उद्योजकांना आयकर विवरणपत्र दाखल करावं लागलं आहे अंधश्रद्वा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेल्या सचिन अंद्रेच्या सीबीआय कोठडीत न्यायालयानं उद्यापर्यंत वाढ केली आहे शरद कळसकर आणि अंदुरे यां दोघांची या प्रकरणात समोरासमोर चौकशी करायाची असल्यानं त्याच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयनं केली होती